राज्याच्या गृहविभागानं तसे निर्देश जारी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली

सीबीआय ही अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं काम करणारी महत्वाची संस्था आहे पण त्यांचा वापर राजकीय फायदा मिळवण्यासाठी होत असल्याची शंका आहे त्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली मुंबई पोलीस टीआरपी प्रकरणाची चौकशी करत आहेत तसंच राजकीय दबावापोटी काही प्रकरणं सीबीआयला दिल्याचं ते म्हणाले मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक सर्वांना माहिती आहे तरी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तसंच यापुढे सीबीआयला अशा प्रकारे हस्तक्षेप करता येणार नसल्याचं अनिल देशमुखां यांनी सांगितलं

याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी याबाबत संकेत दिले होते मुंबई आणि परिसरात वीज पुरवठा खंडीत होण्यामागची कारणं तसंच अशी घटना भविष्यात होऊ नये याकरता करायच्या उपायांबाबत अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईचे विद्यतु अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा

जी फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे तसंच येत्या सात दिवसांमध्ये या समितीनं आपला अहवाल द्यावा ते निदेंश देण्यात आले आहेत

ते आज मुंबईत अनाथ बालकांच्या हक्कांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत बोलत होते मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ तरुणांना बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीनं देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर संत गाडगेबाबा अनाथ घरकूल योजना राबविण्यात यावी तसंच अनाथालयात असलेल्या बालकांना बालसंगोपन योजनाआणि संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ मिळावा यासाठी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले मराठवाड्यासह राज्यातल्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुगीच्या काळात शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँप्रेस पक्षानं केली आहे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन दिलं कोल्हापूर इथं गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीपोटी दिलेल्या मदतीच्या धर्तीवर राज्य सरकारनं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचं महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी म्हटलं आहे ते काल लातूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त औसा तालुक्याचा दौरा केल्यानंतर बोलत होते

भारतीय बनावटीच्या कवरटी या पाणबुडी विरोधी युद्ध नौकेचा आज भारतीय नौदलात समावेश होत आहे नौदलाच्या विशाखापटनम इथल्या तळावर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या उपस्थितीत ही नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल

दहा लाख रूग्णांमागे सर्वात कमी कोरोना पॅझिटिव्ह रूग्णसंख्या असलेल्या देशांमधे भारताचं स्थान कायम असून चाचणी तपास आणि उपचार या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे बरे होणा या रूग्णांची संख्या जास्त तर मृत्युदर कमी राखण्यात आपल्याला आपल्याला यश मिळत आहे असं यात म्हटलं आहे

रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

जैन समुदायाच्या आयम्बील ओली तप या नऊ दिवसांच्या वार्षिक उपवासाच्या काळात जैन मंदिरांशी निगडित भोजनगृह दिवसातून पाच तास खूली ठेवायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे

या निर्णया अंतर्गत हवाई आणि जल मार्गानं येणाऱ्या परदेशी नागरिकांना अधिकृत विमानतळांवरच्या तसंच बंदरांमधल्या तपास चौक्यांवरून भारतात प्रवेश दिला जाईल वंदे भारत अभियान वायू परिवहन बबल करार तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाच्या परवानगीनं येणाऱ्या अनिर्धारित वाणिज्य उड्डाणांकरता हा निर्णय लागू राहील

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेपासून कोणत्याही कारणानं वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा चालू ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीला होणार आहे तांत्रिक अडचणीमुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती त्यामुळे त्यांना ऑनलाइन परीक्षेची संधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुलगुरू डॉ